या बदलानुसार आता या विधेयकाच्या कक्षेत विविध कर्ज वसुली न्यायाधिकरणांमध्ये प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा समावेश होईल प्रत्यक्ष कराशी संबंधित प्रकरणांचा निपटारा लवकरात लवकर करण्याच्या उद्देशानं हे विधेयक लोकसभेत या महिन्याच्या सुरुवातीला सादर करण्यात आलं होतं कर्जवसुली न्यायाधिकरणासोबतच आयकर अपिलीय न्यायाधिकरण उच्च न्यायालयं आणि सर्वोच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या कर विषयक प्रकरणांचा समावेशही यामध्ये असेल अशी माहिती माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज नवी दिल्लीत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर वार्ताहरांना दिली नऊ लाख कोटी रुपयांचा प्रत्यक्ष कर तुंबलेली प्रकरणं वेगवेगळ्या न्यायाधिकरणां मध्ये प्रलंबित आहेत असं त्यांनी सांगितलं

या विधेयकामुळे शेतकऱ्यांना सुरक्षित आणि परिणामकारक कीटकनाशकं उपलब्ध होणार असून देशात सेंद्रिय कीटकनाशकांना चालना मिळेल असं सांगून जावडेकर म्हणाले की अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात हे विधेयक संसदेत मांडण्यात येईल

जागतिक दर्जाची बँकिंग सेवा देण्यासाठी आवश्यक कुशल प्रशिक्षित कर्मचारी वर्ग बँकिंग संस्थांना उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्थेनं घ्यायला हवी असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे संस्थेच्या सुवर्ण महोत्सवानिमीत्त पुणे श्वें झालेल्या कार्यक्रमात ते आज बोलत होते

भारतीय रिझर्व्ह बँकेनं केलेल्या उपाययोजनांमुळे यापुढे आर्थिक गैरप्रकारांना आळा बसेल आर्थिक प्रणाली अधिक विश्वासार्ह होईल आणि यातून देशातल्या बँकीग व्यवस्थेत स्थिरता येईल असा विश्वासही राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केला बँकांनी राष्ट्र उभारणीच्या कामात दिलेलं योगदान मोलाचं असून बँका देशाच्या अर्थविषयक व्यवस्थेचा कणा असल्याचं कोविंद यांनी यावेळी अधोरेखित केलं भारताच्या भेटीवर आलेल्या व्हिएतनामच्या उपराष्ट्रपती डँग थाई नगोक यांच्यासोबत उपराष्ट्रपती एम वंकैय्या नायडू यांनी आज नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा केली त्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचीही भेट घेणार आहेत याशिवाय त्या उद्या बोध गयालाही भेट देणार आहेत नगोक यांचं काल भारतात तीन दिवसांच्या भेटीवर आगमन झालं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलनिया ट्रम्प यांच्या आगामी भारत दौ याबद्दल आपण उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे हा दौरा अतिशय खास असून भारत अमेरिका मैत्री आणखी मजबूत करणारा ठरेल असं ट्विट मोदी यांनी आज केलं दोन्ही देश लोकशाहीवादी आणि सहकार्यशील असल्यानं उभयतांमधली मैत्री दोन्ही देशांच्या नागरिकांबरोबरच संपूर्ण जगासाठी चांगली ठरणार आहे असं त्यांनी म्हटलं आहे

अशा प्रकारच्या काश्मीर भेटीवर आलेलं परदेशी राजनैतिक अधिकाऱ्यांचं हे दुसरं शिष्टमंडळ आहे या केंद्रशासित प्रदेशातले उद्योगपती महिला व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांशी त्यांनी आज श्रीनगर श्वे व्यापार आणि पर्यटनाबाबत अनेक मुद्दांवर चर्चा केली तसंच त्यांनी अनेक नागरी संस्थाचे सदस्य खेळाडू आणि युवा वर्गाची भेट घेतली तर विविध स्थानिक वृत्तपत्रांच्या संपादकासह प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीशी त्यांनी विस्तृत चर्चाही केली काश्मीरमधल्या बारामुल्लाची आज होणार असलेली त्यांची नियोजित भेट मात्र खराब हवामानामुळे रद्द झाली

नवी दिल्ली विधानसभेतल्या आप म्हणजेच आम आदमी पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांनी आज पक्षाच्या विधिमंडळ पक्ष प्रमुख पदी पक्षाचे समन्वयक अरविंद केजरीवाल यांची निवड केली केजरीवाल यांच्या निवासस्थानी आज झालेल्या बैठकीत ही निवड झाली त्या आधी केजरीवाल यांनी दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजंल यांची राज निवासात भेट घेतली

केजरीवाल तिसऱ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री होत आहेत

तुरुंगातल्या कैद्यांना मतदानाचा अधिकार द्यावा अशी मागणी करणारी एक जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयानं आज फेटाळून लावली एका कायद्याअंतर्गत दिलेली ही सुविधा दुस या कायद्यान्वये काढून घेता येणार नाही असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं मात्र मतदानाचा अधिकार हा मुलभूत अधिकार किंवा साधारण कायद्यानं दिलेला अधिकार नाही तो केवळ संसदेनं केलेल्या कायद्यान्वये दिलेला अधिकार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं आधीच स्पष्ट केलं आहे असं मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती डी एन पटेल आणि न्यायमूर्ती सी हरिशंकर यांच्या पीठानं सांगितलं समाजात आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी प्रत्येक शाळेतल्या दोन शिक्षकांची सुदृढ शारिरीक आरोग्यासाठीचे सदिच्छादूत म्हणून केंद्र सरकार नियुक्ती करणार आहे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निःशंक आणि आरोग्य राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी आज नवी दिल्लीत आयुष्मान भारत योजने अंतर्गत शालेय सुदृढ शारिरीक आरोग्य सदिच्छादूत उपक्रमाचा शुभारंभ केला यावेळी ही घोषणा करण्यात आली

नवी दिल्ली श्विं ई कार्यालय व्यवस्थेवर आयोजित कार्यशाळेचं उद्घाटन करताना ते आज बोलत होते

बिमस्टेक संघटनेच्या सदस्यांसाठी अंमली पदार्थ तस्करी विरोधी परिषदेचं उद्घाटन गृहमंत्री अमित शाह उद्या नवी दिल्ली श्वें करणार आहेत अंमली पदार्थ नियंत्रण संस्थेनं या दोन दिवसांच्या परिषदेचं आयोजन केलं आहे या परिषदेमुळे बिमस्टेकच्या सर्व सदस्य राष्ट्रांना या तस्करीबाबत भेडसावणाऱ्या समस्या मांडायला संधी मिळणार आहे बिमस्टेक ही बंगालच्या उपसागराशी संलगन असलेल्या भारतासह बांगलादेश भुतान म्यानमार नेपाळ श्रीलंका आणि थायलंड या सात राष्ट्रांची संघटना आहे या राष्ट्रांना अंमली पदार्थ तस्करीची झळ पोहचत असल्याच्या पार्श्वभूमीवर या परिषदेला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे

नेहरू युवा केंद्राचे संचालक एम एल नटराज या युवकांना एक भारत श्रेष्ठ भारतची शपथ देतील

या शब्दाचा संदर्भ फक्त या विषाणूच्या गटाशी आहे कोरोना वायरस आणि डिसीज या तिन्ही शब्दांची आद्याक्षरं मिळून हे नाव तयार केलं आहे

लिबियातल्या युद्धबंदीला पाठिंबा दर्शवणा या ठरावावर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत आज मतदान होणार आहे याविषयावर मतदान घेण्याची सूचना ब्रिटननं केली होती गेल्यावर्षी एप्रिलमधे सुरु झालेल्या संघर्षावर पहिल्यांदाच या ठरावाच्या माध्यमातून बंदी येणार आहे ऑस्ट्रेलियात झालेल्या महिलांच्या टी ट्वेंटी तिरंगी क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद ऑस्ट्रलियानं पटकावलं आहे

आय सी सी म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं आज दुबईत प्रसिद्ध केलेल्या एक दिवसीय क्रिकेटच्या जागतिक क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं आपलं अग्रस्थान तर उपकर्णधार रोहित शर्मानं आपलं दुसरं स्थान कायम राखलं आहे अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत रवींद्र जडेजानं तीन क्रमांकांनी वर झेप घेत सातवं स्थान पटकावलं आहे तर अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू ठरला आहे